जादा काम करणाऱ्या ग्रामपंचायतीनांही गौरवण्यात येणार आहे खाटा पुणे महापालिकेच्या रुग्णालयात तातडीनं ऑक्सिजन पुरवठा वाढवावाअशी मागणी महापालिकेच्या विरोधी पक्षांच्या गटनेत्यांनी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे

गृहविलगीकरणातील अनेक रुग्ण नियमावलीचा भंग करुन बाहेर फिरत असल्यानं कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं निरीक्षण प्रशासनानं नोंदवलं आहे अनेक स्वयंसेवी संस्थानी स्वतंत्र विलगीकरण कक्ष स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला असून नगरसेवक आणि अन्य लोकप्रतिनिधींनीदेखील यासाठी पुढाकार घेण्याची मागणी होत आहे

जिल्ह्यासाठी दर आठवड्याला सरासरी दीड लाख लसींच्या मात्रा मिळतात

मात्र या टप्प्यातील लाभार्थ्यांना थेट लसीकरण केंद्रावर जाऊन नोंदणी करता येणार नसल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे कोवीन अँपद्वारे नोंदणी केल्यानंतर या वयोगटातील लाभार्थ्यांना लसीकरणाची माहिती कळवली जाणार आहे या टप्प्यात पिंपरी चिंचवड शहरात दहा लाख जणांचं लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलं असल्याची माहिती महापौर वर्षा ढोरे यांनी दिली आहे यासाठी प्रभागनिहाय लसीकरण केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत

हॉटर्स्पॉट प्णे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्र आणि हॉटस्पॉट ठरणाऱ्या गावांमध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विशेष उपाययोजना राबिण्यात येत आहेत

सर्वाधिक रुग्ण आंबेगावमध्ये त्यानंतर जुन्नर आणि शिरूर तालुक्यात जास्त रुग्ण आढळले आहेत एप पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनासंबधित हवी ती माहिती नागरिकांना वेळेवर मिळण्यासाठी महापालिका प्रशासनाने मी जबाबदार हे एप सुरू केले आहे सर्व रुग्णालयांच्या माहितीसह कोवीडसंदर्भातील नागरिकांच्या सर्व प्रश्नांचे आणि रुग्णालयांच्या बिलांबाबतचं निराकरण याद्वारे करण्यात येणार आहे तर पूणे महापालिकेनेदेखील कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीला अंत्यसंस्कारासाठी नेताना नातेवाइकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी कोविड शववाहिका नावाचे एप तयार केले आहे

यामुळे ऑक्सिजनचे व्यवस्थापन कार्यक्षमपणे होण्यास मदत होणार असल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे पटोले केंद्र सरकारने देशातील सर्व पात्र नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस मोफत उपलब्ध करून देण्याची मागणी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे त्या बाबतचे निवेदन त्यांनी आज पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांना सादर केलं

उद्या तापमानात फारसा बदल अपेक्षित नसल्याच प्णे वेधशाळेनं म्हटलं आहे तर हा होता आजचा पुणे वृत्तांत उद्या पुन्हा भेटू ताज्या पुणेवृत्तांतमध्ये नमस्कार